जागतिक बड्डमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजस्ट्रिंडे मिळवणारी भारताची सुवर्णकन्या पी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा बहारिन दौरा यशस्वी ठरला असून प्रथमच भारताच्या प्रधानमंत्र्यांनी या दक्षोला भर्घ दिली आहा

जम्मू आणि काश्मीरमध्य ्रौषधं किंवा जीवनावश्यक वस्तूंचा कसलाही तुटवडा नाही असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट कले आह बे क्विल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत ड्रेकानांमध च्विबलक प्रमाणात अत्यावश्यक वस्तुंचा साठा असल्याचं त हिणाल केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमध सेंचारबंदी लागू कल्यानं या परिसरात शांतता प्रस्थापित झाल्याचं मलिक यांनी सांगितलं

आगामी पाच वर्षात दक्षीत दहा हजार सी उजी स्टर्धान उभारलज्ञातील अशी माहिती पर्ट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिली त आज नवी दिल्ली धें क्रि कार्यक्रमात बोलत होत आहन कंपन्यांनी वाहन निर्मिती करताना सी

जी चा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना प्रधान यांनी कली

माजी केंद्रीय मंत्री

सिंधूनं म्हटलं आहस्पर्धा जिंकल्यानतर वार्ताहरांशी बोलताना काल आपल्या आईचा वाढदिवस होता असं सिंधुनं सांगितलं सिंधुनं काल जागतिक बह्मिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला िंसीचं विजस्प्रेंडे पटकावत ितिहास घडवला

या स्पर्धेत पुरुष किशींत भारताच्या बी साई प्रणिथनंही कांस्य पदक पटकावलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती मे

दशीच्या अर्थव्यवस्थापी गती दखिासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शुक्रवारी जाहीर कलिखा सवलतींचा सकारात्मक परिणाम आज शक्तेर बाजारात दिसला

अधिकाराचा गैरवापर खपवून घत्तक्ला जाणार नाही असा विगराही त्यांनी दिला होता

भारतीय हवाई दलाच प्रिमुख अर चीफ मार्शल बी

मणीपूर पोलीसांनी अमली पदार्थमुक्त मणीपूरसाठी सुरु क्लिखिा मोहीमछी मोठं यश मिळालं आह आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थांची तस्करी करणा या तिघांना अटक करुन त्याच्याकडून वल्ड ज युवर्स या अमलीपदार्थयुक्त गोळ्यांचा साठाही जप्त कला

हाँगकाँगमध्काल आंदोलनकर्त्या नागरिकांवर पोलिसांनी गोळीबार कला तसंच पाण्याच्या फवा याचा मारा कला